नवीन केंद्रीय शैक्षणिक धोरण हे सर्वांना समान संधी देणारं असून या धोरणात शिक्षणाबरोबरच संशोधनावर भर दिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत उच्च शिक्षणात परिवर्तनात्मक स्धारणांसंबंधीच्या संमेलनाचं दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन झालं यावेळी केलेल्या उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान बोलत होते या धोरणाद्वारे विद्यार्थांना जागतिक स्तरावरील शिक्षण दिलं जाणार असून त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच दिलं जाणार असून त्याम्ळे विद्यार्थांचा पाया पक्का होईल असं ते म्हणाले हे शैक्षणिक धोरण भविष्याचा विचार करुन तयार केलेलं असून यात शिक्षण आणि संशोधनातली दरी कमी करण्यात आली तसंच सर्जनशीलतेला तंत्रज्ञानाची जोड दिली असल्याचं ते म्हणाले आध्निक भारताच्या पायाभरणीसाठी हे शैक्षणिक धोरण अत्यंत उपयुक्त असल्याने त्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वानी प्रयत्न करावेत असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं देशातल्या पहिल्या किसान रेल्वे सेवेला आज स्रुवात झाली केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदवारे राज्यातील नाशिक मधल्या देवळाली पासून बिहार मधल्या दानापूर पर्यंत जाणाऱ्या पहिल्या गाडीला प्रस्थानाचा झेंडा दाखवला किसान रेल्वे फळं आणि भाजीपाला असे नाशिवंत पदार्थ नेईल आणि अनेक स्थानकांवर थांबा तयार करेल मलाचा भरणा करेल आणि मालाचे वितरित करेल

यावेळी बोलताना कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की किसान रेल्वे हा मैलाचा दगड ठरेल असा आपल्याला विश्वास असून यामूळे शेतकरी वर्ग अधिक समृद्धी होईल कृषी उत्पादनांच्या वाहत्कीसाठी किसान रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती असं ते म्हणाले यावेळी रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले की किसान रेल्वे शेतकारींना आत्मनिर्भर होण्यास आणि त्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यास मदत करेल

बँका आणि औद्योगिक क्षेत्राच्या मागणीमुळे भारतीय रिझर्व बँकेने कर्ज प्रणालीची प्नर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे पण ही प्नर्रचना गेल्या महिन्यात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या चौकटीत राहनच केली जाईल असं गवर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे कोरोनाच्या संकटकाळात अडचणीत सापडलेल्या जी एस टी नोंदणीकृत सृक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योगांना आधार देण्यासाठी केंद्र सरकार रिझर्व बँकेच्या सहाय्याने कर्ज प्रणालीची प्नर्रचना करण्याचा विचार करत आहे असं सुतोवाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्याच आठवड्यात केलं होतं याम्ळे ग्णवताधारक सूक्ष्म लघ् आणि मध्यम उदयोगांना आपल्या कर्जाची पृनर्रचना करता येणार आहे कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटताना हलगर्जीपणा करणाऱ्या तसंच मंजूर पीक कर्ज कमी प्रमाणात देणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचे निर्देश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत

सरासरीपेक्षा कमी पीक कर्ज वाटप झालेल्या जिल्ह्यांतल्या जिल्हाधिका यांनी बँकांचा गावनिहाय आणि शाखानिहाय आढावा घेऊन आपापल्या जिल्ह्याचं पीक कर्ज वाटपाचं उददिष्ट वेळेत साध्य करण्याचं नियोजन करावं आणि याबाबतचा अहवाल सहकार विभागाला सादर करावा असे निर्देशही पाटील यांनी दिले

कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा धोका अधिक असल्यानं ज्येष्ठ कलाकार तसंच तंत्रज्ञांना स्ट्डिओत किंवा स्ट्डिओबाहेर चित्रीकरण आणि संबंधित कामात सहभागी होण्यास मज्जाव करणारे दोन निर्णय राज्य सरकारने जारी केले होते ज्येष्ठ कलाकार प्रमोद पांडे तसंच इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स संघटनेनं या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं होतं त्यावर आज निर्णय देताना कोविड प्रतिबंधासाठीचे नियम सर्वांना सारखे लागू असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे बृहन्म्बई महापालिकेनं बिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना बिहारला परत जाण्याची परवानगी दिली आहे पाटण्याचे पोलीस अधीक्षक असलेले तिवारी गेल्या रविवारी अभिनेता स्शांतसिंह मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी मुंबईत आले होते

आज राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात येत आहे यानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात या खात्याच्या मंत्री स्मृति इराणी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातमाग आणि हस्तकला क्षेत्राशी संबंधित सर्वाना राष्ट्रीय हातमाग दिनानिमित श्भेच्छा दिल्या आहेत आत्मनिर्भर भारत होण्याच्या दृष्टीने देशातील कलांचे जतन करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनीही देशवासीयांना स्थानिक किंवा हस्तनिर्मित वस्तूंचा वापर करून आत्मनिर्भर भारत बनविण्यात योगदान देण्याचे आवाहन केले आहे

रानातील भाजी तसेच शेत शिवारातील उगवल्या जाणाऱ्या भाज्याचे महत्व आणि आरोग्य विषयक माहिती सर्वसाधारण नागरिकांना होण्याच्या दृष्टीने तसेच उत्पादित रानभाज्याफळे यांचे शहरातील नागरिकांना विकून त्याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना होईल या दृष्टीकोनातून गोंदिया इथं रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे

यंदा मान्सूनच्या स्रुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनचा चांगला पेरा केला होता परंत् पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे बियाणे उगवले नसल्याने जिल्हाभरातून कंपन्यांविरुद्ध तक्रारी नोंदविण्यात आल्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या न्कसान भरपाईसाठी टाळाटाळ होत होती दरम्यान जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे करण्यात आलेल्या तपासणीत महाबीजसह इतर खासगी कंपन्यांची बियाणे उगवण क्षमतेत अप्रमाणित निघाल्याचे समोर आले त्याम्ळे कृषी विभागाने तीनही कंपन्यांच्या विरोधात बार्शीटाकळी न्यायालयात खटला दाखल केला आहे टाळेबंदी काळातही शेतकऱ्यांनी मोठया कष्टाने धान रोवणी केली असून पावसाच्या अनियमिततेम्ळे धान जिवंत ठेवण्यासाठी कृषी पंपांना बारा तास वीज देण्याचे नियोजन करण्याच्या स्चना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री स्नील केदार यांनी वीज विभागाला दिल्या या विषयी पालकमंत्र्यांनी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक असिम ग्प्ता यांच्याशी द्रध्वनीवरून चर्चा केली